एकही नवा बाधित आढळला नाही अशी स्थिति काल कोणत्याही जिल्ह्यात नव्हती

अकोला विभागातकाल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही

अहमदनगर अमरावती बुलडाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली नंद्रबार नाशिक पालघर पुणे रायगड ठाणे आणि वाशिम जिल्ह्यांमधला मृत्यूदर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे यवतमाळसोलापूरसिंधुदुर्गउस्मानाबादपरभणीरत्नागिरीसांगलीसाताराजळगाव जालनाकोल्हापूरलातूरमुंबईनागपूर अकोला आणि औरंगाबादचा मृत्यूदर मात्र राज्य सरासरीपेक्षा जास्त आहे कोरोनाच्या साथीच्या काळात रुग्णांवर उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचं काम सध्या सुरू आहे कोविड काळात आघाडीवर राहून काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण या पुढच्या टप्प्यात केलं जाणार आहे

या फ्रंटलाइन वर्कर्सचं लसीकरण अंदाजे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ

पूण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एका ट्वीट संदेशात दिलेल्या माहितीनुसार नोव्हावॅक्स या कंपनीच्या कोव्होव्हॅक्स या लसीच्या चाचण्या भारतात करण्याची परवानगी त्यांच्या कंपनीने मागितली आहे

कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना आणि नव्या प्रकारच्या कोरोनाची लागण लोकांना होत असताना या चाचण्या घेण्यात आल्या होत्या पूनावाला यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की ही लस भारतात येत्या जून महिन्यापर्यंत उपलब्ध होऊ शकते

गेल्या जवळपास वर्षभर न्यायालयाचं बेहिशोबी कामकाज ऑनलाईन सुरु होतं

कामकाजाच्या काळात न्यायालयातल्या तसंच न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक नियम पाळणं बंधनकारक असेल असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मुंबई कोरोना कोविड काळात लाखो मुंबईकरांना अन्न धान्य पुरविणाऱ्या ब्रहन्मुंबई महानगरपालिकेचा राईज़ फाउंडेशन द्वारे आंतरराष्ट्रीय शिखर परिषदे दरम्यान गौरव करण्यात आला ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या सहाय्यक आय्रक्त डॉक्टर श्रीमती संगीता हसनाळे यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला बृहन्मुंबई महानगरपालिकद्वारे दररोज तब्बल साडेसात लाख लोकांना जेवण देण्यात आलं होतं

ही कार्यवाही अद्यापही गरजेनुसार काही प्रमाणात सुरू आहे कोविड साथ रोगाच्या सुरुवातीच्या काळापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मानवीय दृष्टिकोनातून महापालिका क्षेत्रातील गरजूंना अन्न पाकिटे आणि अन्नधान्य किट वाटण्यात आलं हे वाटप स्योग्य प्रकारे व्हावे यासाठी महापालिकेद्वारे अत्याध्निक तंत्रज्ञानाचा वापर करून महाधान्य एप विकसित करण्यात आलं

धळे लसीकरण उद्दिष्टांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात धूळ्यातल्या आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे

यात खासगी रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे लस आल्यानंतर सुरुवातीला लस टोचून घेण्याबाबत संभ्रमाचे वातावरण होतं पण आता आरोग्य कर्मचाऱ्यांची भीती दूर झाली असून धुळे जिल्ह्यात शासकीय आणि खासगी वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे येत आहेत यातून धुळे जिल्हा लसीकरणाच्या उद्दीष्टापेक्षाही जास्त लस देण्यात यशस्वी ठरतो आहे रणजी नाही कोरोनाचा फटका क्रिकेटप्रेमींना यंदाही बसणार आहे देशातल्या क्रिकेट प्रेमींची आवडती रणजी करंडक स्पर्धा यंदा होणार नाही भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं हा निर्णय जाहीर केला

मात्र नियामक मंडळानं विजय हजारे करंडक स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला आहे

दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीच्या सूवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त कोरोनावर मात करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्यांचा काल गौरव करण्यात आला धोका अद्यापही टळलेला नसल्यानं जोपर्यंत कोरोनाचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत काळजी घ्यायची आहे असं आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केलं

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा हा यशस्वी लढा आपल्याला यापूढेही चालू ठेवायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार